दिल्लीतून पहिलं विमान हे काल सकाळी पावणे पाच वाजता प्ण्यासाठी रवाना झालं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरूनही देशांतर्गत विमानसेवा सुरु झाली

राजृय सरकारनं परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी एक मानक प्रकिया निश्चित केली आहे त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलं आहे

कालपासून सुरू होणारी हैदराबाद शिर्डी विमानसेवा स्थगित करण्यात आली राज्य सरकारनं असमर्थता दर्शवल्याने हैदराबादहून शिर्डीला येणारं विमान काल रद्द करण्यात आलं

औरंगाबाद विमानतळावरून मात्र एकाही विमानाचं उड्डाण झालं नाही एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीला पुढच्या दहा दिवसांसाठी विमानाच्या आसन व्यवस्थेत मधल्या आसनांसह प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे मात्र त्यानंतर मधलं आसन रिक्त ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत केंद्र सरकारनं विमान वाहतूक कंपन्यांच्या आरोग्यापेक्षा प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे देशांतर्गत विमान वाहत्कीची परवानगी दिल्यानंतर विमान वाहतूक कंपनीकडून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन होत नसल्याची तक्रार करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती यायाचिकेच्या सुनावणी दरम्यानं न्यायालयानं हे आदेश दिले यासंदर्भात उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला या नव्या परिपत्रकाला आव्हान देण्यासाठी याचिकेत दरुस्ती करण्याकरता दोन जूनपर्यंत अवधी दिला आहे

या प्रवाशांनी प्रवास संपल्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात राहणं बंधनकारक आहे यात सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणाचा समावेश आहे यासाठी येणारा खर्च प्रवाशांन स्वत करायचा आहे

बाधितांमध्ये शहरातल्या जुना जालना भागातल्या एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित पाच जणांचा समावेश आहे त्याचबरोबर जालना तालुक्यातल्या नूतनवाडी इथले दोन अंबड तालुक्यातल्या मठपिंपळगाव इथं दोन शिरनेर इथं एक मंठा तालुक्यातल्या हनुमंतखेडा आणि कानडी इथं प्रत्येकी एक तर परतूर शहरातला एक रुग्ण आहे

काल सापडलेल्या रुग्णांमध्ये नांदेडच्या इतवारा भागातले दोन मित्तलनगर आनंद कॉलनी जिजामाता कॉलनीत प्रत्येकी एक तर किनवट तालुक्यातल्या देहली तांडा माहर तालुक्यातल्या वडसा इथं प्रत्येकी एक रुग्ण आहे या रुग्णांपैकी एका रुग्णाचा काल मृत्यू झाला त्यामुळे नांदेड जिल्ह्यात या आजारामुळे मरण पावलेल्यांची संख्या सात झाली आहे दरम्यान अनिवासी भारतीय यात्री निवासातल्या कोविड सुश्रुषा केंद्रातले चार रूग्ण बरे झाल्यान त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली हिंगोली तालुक्यातल्या पहेनी इथं मुंबईहून परतलेल्या एका तीस वर्षीय महिलेस कोरोना विषाणूची बाधा झाली

दरम्यान कळमन्री तालुक्यातल्या कामठा इथं विलगीकरणात असलेल्या एका महिलेचा कोरोना विषाणू तपासणी अहवाल येण्यापूर्वीच ती विनापरवाना गाव सोडून नांदेडला निघून गेल्याचं समोर आलं या महिलेविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अकोले तालुक्यात लिंगदेव इथं आलेल्या घाटकोपर इथल्या व्यक्तीचा अहवालही बाधित आला आहे

त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काँग्रेस नेते खासदार राहल गांधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी चव्हाण यांच्या द्रध्वनीवरुन चौकशी केली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी ही माहिती दिली

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल हे आदेश काढले इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक परभणी जिल्ह्यात येत आहेत तपासणीनंतर यापैकी काही व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून येत असल्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही यामुळे जिल्ह्यात संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला परभणी शहर महानगरपालिका आणि लगतचा पाच किलोमीटर परिसर जिल्ह्यातल्या सर्व नगर परिषद नगर पंचायत हद्द आणि तीन किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू राहील अत्यावश्यक सेवांना यापूर्वी देण्यात आलेली सूट या संचारबंदीतही कायम राहील या काळात कोणीही व्यक्ती वाहने रस्त्याने बाजारामध्ये घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे

त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या कालावधीत बाजार समिती आवारात स्वच्छता मोहीम आणि जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे या बाजार समितीतून मुंबईच्या बाजारात भाजीपाला प्रवला जातो

ते म्हणाले

राज्यपालांच्या आमंत्रणावरून घेतलेली ही सदिच्छा भेट होती असं पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजभवनाबाहेर पत्रकारांना सांगितलं या बैठकीत कोणत्याही राजकीय मुद्यांवर चर्चा झाली नाही असंही पटेल यांनी सांगितलं दरम्यान या भेटीनंतर पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्भवलेली स्थिती याशिवाय राजकीय विषयावरही या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याचं सामना या दैनिकांन दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनीही काल राज्यपालांची भेट घेतली महाविकास आघाडी सरकारमध्ये सरकार चालवण्याची क्षमता नसून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आपण राज्यापालांकडे केली असल्याचं राणे यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

संबंधित जिल्हा स्थानावरुन आलेल्या बसद्वारे हे प्रवाशी आपल्या मूळ गावी रवाना झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ संजय कुंडेटकर यांनी दिली

ही गाडी पाटणा गया मार्गे अरारी रेल्वे स्टेशन पर्यंत जाणार आहे

दरम्यान नांदेड इथून आज पश्चिम बंगालमध्ये जाणारी विशेष श्रमिक रेल्वे पश्चिम बंगालमध्ये आलेल्या वादळामुळे आणि रेल्वे विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आली आहे पुढील रेल्वेची व्यवस्था कामगारांना नंतर कळवण्यात येईल असं अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितलं

यंदा गळाभेट आणि हस्तांदोलन करण्याचे टाळून एकमेकांना दुरूनच शुभेच्छा देण्यात आल्या लातूर जिल्ह्यात ईद उल फित्रची नमाज ईदगाहवर पठण न करता मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण करून रमजान ईद साजरी केली उस्मानाबादमध्येही रमजान ईदचा सण घरातच नमाज पठण करून साजरा करण्यात आला परभणी जिल्ह्यात पाथरी इथं शारीरिक अंतर राखून रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली

औरंगाबाद इथंही सामाजिक अंतर राखण्याचा नियम पाळत इदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला

क्रिडासंकुलं क्रिडांगणं आणि इतर सार्वजनिक खुल्या जागा या वैयक्तीक व्यायामासाठी खुल्या राहतील मात्र प्रेक्षक गॅलरी तसेच सामूहिक क्रिडा प्रकार हे बंद असतील कोरोनाविषाणू विषयक सर्व नियमावली आणि सामाजिक अंतराविषयक नियमांचे पालन करण्याच्या अटीवर सर्व शारिरिक कसरती व्यायाम आणि तत्सम क्रतींना परवानगी देण्यात आली आहे याशिवाय केश कर्तनालय ब्युटी पार्लर स्पा सलून यांना देखील सुरू करण्याची परवानगी दिली आहे

यावेळी उपायुक्त वसुधा फड मंडल अधिकारी संजय कुलकर्णी उपस्थितीत होते

नव्यानं उद्योग करणाऱ्या या तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे

मराठवाड्यातल्या सर्वच भागात उष्णतेची लाट आली असून नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत

कोरोनो विषाणू प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे याविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी माहिती दिली ते म्हणाले

काल दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली नातवंडे असा परिवार आहे

कोरोनाविषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सव मिरवणूक आदी कार्यक्रम रद्द करून शहरातल्या क्षेत्रीय समाज संघटनेच्यावतीनं नेरला क्ष्ठधाम आश्रम आणि स्मन बाल महिला केंद्रात अन्नदान करण्यात आल

यामध्ये परंडा तालुक्यात आठ भूम तालुक्यात तीन उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यात प्रत्येकी एक टँकर सुरु करून जिल्हा प्रशासनानं नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे

या उपक्रमाअंतगेत जिल्हा परिषदेचं अधिकारी आणि कर्मचारी हे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि ग्राम पंचायतींना भेट देतील तसंच कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढू नये याद्रष्टीनं प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी करणार आहेत

विकास इथापे असं आरोपीचं नाव असून तो श्रीगोंदा तालुक्यातल्या एरंडोलीचा रहिवासी आहे गडचिरोलीनजिक पारडी नाक्यावर तैनात पोलिस आणि महसूल विभागाच्या वाहन तपासणी पथकानं ही बाब उघडकीस आणली

गेल्या दोन आठवड्यांपासून ते विविध विकारांनी आजारी होते रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात वैयक्तिकरित्या सर्वाधिक गोल करण्याच्या त्यांचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलबीरसिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे बलबीर सिंह यांचा सर्वोत्तम खेळ सदैव लक्षात राहील असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटल आहे